नेब्यूलायझर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर द्रवरुप ऑक्सिजन ऑक्सिजन प्रांट व्हेंटिलेटर सह ऑक्सिजन सिलिंडर यासारख्या उपकरणांची आयात करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे

हा व्याजदर एप्रिल ते जून या तिमाहीत कायम राहणार असल्याचं आर्थिक कार्य विभागानं सांगितलं

फाळके यांच्यावरील पाच चित्रपट यात दाखवण्यात येतील त्यामध्ये ड्रीम टेक्स विंग्ज फाळके चिल्डेन द पी प्लांट लिगॅसी ट्रेसिंग फाळके आणि रंगभूमी या चित्रपटांचा समावेश आहे फिल्म्स डिवीजन डॉट ओ आर जी आणि प्रभागाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर हे चित्रपट मोफत पाहता येतील

राज्यात अजून टाळेबंदी वाढण्याची शक्यता असून या काळात आबेडकरी गायक शाहीर लोककलावतांना आर्थिक विवंचना आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना ही मदत करत असल्याचं आठवले यांनी सांगितल

राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी देखील या कठीण काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सहकार्य करण ही काळाची गरज असल्याचं नांदगावकर यांनी म्हटलं आहे

सरकारनं वाहनांच्या नोंदणीसंदर्भात नागरिक केंद्रित अनेक उपाय आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सुविधा केल्याच्या संदर्भात ही अधिसूचना आहे

मात्र लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकते तसंच प्रशासनाने तत्परता दाखवून युद्धपातळीवर काम केल्यानं कोणतीही अप्रिय घटना घडली नाही रुग्णालयातला प्राणवायू पुरवठाही काही वेळातच सुरळीत झाल्याच आमच्या वातोहरान कळवल आहे